वन्यजीव प्रजातींची संरक्षण विषयक सी

सर्वोच्च न्यायालयाच निर्देश

आयोजन स्थलांतर करणाऱ्या वन्यजीव प्रजातींच्या संरक्षण विषयक करारात सहभागी असलब्ध्या दश्वांची सी

त्यान्सार भारतान अशा वन्यजीव प्रजातींच्या जतन संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना का़ल्या आहप्रा

राष्ट्रवादी काँग्रक्षच्या सर्व मंत्र्यांची आज दक्षिण मंंबईतल्या यशवंतराव प्रतिष्ठानमध्य बैठक झाली या बैठकीबाबत अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दक्षाना सांगितलं की एल्गार परिषद प्रकरणाची समांतर चौकशी काली जाईल

आय टी

एल्गार प्रकरणाचा तपास केंद्र सरकारनं राष्ट्रीय तपास संस्थक्कड सोपवला आह मलिक म्हणाल की एन आय ए

यासंदर्भातली माहिती दप्राारी पत्रकार परिषद बोर्डाच्या अध्यक्ष शकृंतला काळ यांनी घप्रली

कॉपीमुक्त परीक्षा होण्याकरिता सर्व केंद्रावर भरारी पथकाची कडक नजर राहणार असल्याचं आमच्या वर्धा आणि पालघर इथल्या प्रतिनिधींनी कळवलं आह लष्करात महिलांना प्रमुख पदं दप्ट्यासंदर्भात कायमस्वरूपी कमिशन स्थापन करण्याच निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिल आहप्रा

केंद्र सरकारकडुन गाप्त्या दहा वर्षात उच्च न्यायालयाच्या आदश्वाच्या अंमलबजावणीच काहीही प्रयत्न झाल नाही असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं

तसंच या गावात जमीन आरोग्य पत्रिका शिफारसीनूसार प्रात्यक्षिकं आणि शप्रकरी मळाव आयोजित करण्यात यव्व आहव्व दक्षाभरातील शव्वकऱ्यांकडून या योजनव्वा भरघोस प्रतिसाद मिळत असून राष्ट्रीय मोहिमद्वां स्वरूप घप्नला आह मृदा आरोग्य पत्रिका मोहीम कशी राबविण्यात यप्त आणि त्याच महत्व या बद्दल जाणून घफ़या म़दा आरोग्य अधिकारी अर्चना राऊत यांच्या कड्न साऊंड बाईट जमीन आरोग्य पत्रिका अभियान ह गझ्या चार वर्षापासून आपल्या नागप्रमध्य राबविला जातो

आर सी टी सी

टी सी सिकंदराबादच महाव्यवस्थापक एन संजीवय्या यांनी आज एका पत्रकार परिषदप्र दिली

कोकणासह नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी निधी कमी पड्र दिला जाणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावळी दिलं

यावळी कविक्लगुरू कालिदास संस्कृत विदयापीठाच कुलगुरू डॉ श्रिनिवास वरखडी उपस्थित होत याप्रसंगी त म्हणाल की शिक्षणाचा हम् फक्त ज्ञान प्राप्त करण नसून सतत शिकण हा असतो द्रस्त शिक्षणामुळ ही प्रक्रीया जीवन भर चालूच असत त्यामुळ अशा संस्थानी आपली रुची आणि ख्ल वातावरण ठबून या निरंतर शिक्षणाच्या प्रक्रियम्मध्य आपला सक्रीय सहभाग नोंदवावा अस आवाहन त्यांनी यावळी काल यावळी उपस्थित इग्न् क्षष्ठीय केंद्र नागपूरच संचालक डॉ शिवस्वरूप यांनी गतवर्षातील विविध उपक्रमांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला उन्नत भारत अभियान अंतर्गत नागप्र ग्रामीण भागातील काही गावांमध्य शैक्षणिक कार्यक्रम राबवल्याच त्यांनी यावछी निदर्शनास आणून दिल या दीक्षांत समारोहाप्रसंगी विविध विद्याशाखप्रील विद्र्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या